त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातून प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली

भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग एक आणि दोनमध्ये सुधारणांसाठी एक जुलैपर्यंत मुदत दिली असल्याची माहितीही शेलार यांनी दिली दरम्यान प्ढील पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी सौर ऊर्जा सयंत्र बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं शेलार यांनी काल विधानसभेत सांगितलं

आंदोलनादरम्यान मृतांच्या कुटंबियांना नोकरी आणि दहा लाख रुपये मदत जाहीर झाली होती ती तात्काळ मिळावी असंही वडेट्टीवार म्हणाले याबाबत महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याची प्रकिया सुरू असून नोकरी आणि दहा लाख रुपये मदतीबाबतचा लवकरच माहिती देण्यात येईल असं सदनाला सांगितलं

काल विधानसभेत बच्चू कडू यांनी राज्यातल्या अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

यवतमाळ गोंदिया आणि अहमदनगर इथे हे तुरुंग उभारले जाणार आहेत औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन करतांना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी वाटाघाटीनं दर ठरवण्याची आणि संमतीशिवाय भ्रसंपादन न करण्याची तरतूद असलेलं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली

मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण वैध ठरवल्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता असल्यानं कॅव्हिएट दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली तरी न्यायालय आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकेल

देशातले चार कोटी ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात आता सहभागी होऊ शकतील

पुण्यात एका ग्रहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली मुंबईत पावसाशी संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले नांदेड जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला दरम्यान नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचं वृत्त आहे औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या

काल पहाटेच्या सुमारास उमरखेड तालुक्यात म्सळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला दथडी भरून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात होत आहे शून्य टक्के पाणी साठा असलेल्या भंडरदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे

जिल्ह्याला एक हजार पन्नास कोटी रुपये पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत

राज्यभरातून निराधार तसंच दिव्यांग मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते निराधारांसाठी दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी अपंगत्वासाठीचं वैद्यकीय प्रमाणपत्र ताल्कास्तरावर देण्यात यावं या प्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं

स्वछता मोहिमेअंतर्गत नाल्यांवरची अतिक्रमणं काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत त्यान्सार ही कारवाई करण्यात आली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघानं काल श्रीलंकेचा नऊ गडी राखू न पराभव केला श्रीलंकेनं दिलेलं दोनशे चार धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं सदतिसाव्या षटकांत एक गडी गमावून पार केलं दरम्यान या स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असे दोन सामने होणार असून उद्या भारत आणि यजमान इंग्लंड संघात सामना होणार आहे